कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे या दोन दिवसांच्या अधिवेशानात होणाऱ्या कामकाजाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट आज पहिल्या दिवशी माजी राष्ट्रपती भारतरत्न दिवंगत प्रणव मुखर्जी तसंच राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्यासह दिवंगत सदस्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला जाणार आहे त्यानंतर विधेयकं मांडली जाणार आहेत तर द्सऱ्या दिवशी विधेयकं तसंच प्रवणी मागण्यांवर चर्चा होईल यंदाच्या अधिवेशनात प्रश्नोत्तरे लक्षवेधी चर्चा होणार नाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदस्यांसह कामकाज सहभागी होणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची काल विधिमंडळ प्रवेशद्वारजवळ कोरोना चाचणी करण्यात आली

सभागृहातील आसनव्यवस्थाही बदलण्यात आली असून एका सदस्यानंतर दोन जागा सोडल्या जातील काही सदस्यांना प्रेक्षक गॅलरीत बसवलं जाणार आहे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याने ते कामकाजात सहभागी होणार नाहीत कोरोनामुळे अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला सरकारकडून दिला जाणारा चहापानाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून गौरीशंकर घाले यांच्यासह दीपा भंडारे पूणे विखे आरोप अहमदनगर दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या तीन घटक पक्षात असलेली अस्वस्थता बाहेर येवू नये म्हणूनच सरकारने दोन दिवसांच्या अधिवेशनाची औपचारिकता पूर्ण करण्याचा घाट घातला आहे अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे ते काल शिर्डी इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते राज्य मंत्रीमंडळ शेतकऱ्यांना प्रक व्यवसाय आणि नागरिकांना पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी राज्यात कृषी पर्यटन धोरण राबवण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करण कृषी प्रक व्यवसायांना प्रोत्साहन देणं गावातील महिला तरुणांना रोजगाराची संधी देणं लोककला आणि परंपरांचे दर्शन घडवण पर्यटकांना प्रत्यक्ष शेतीतील कामाचा अनूभव देणं हा या धोरणाचा उद्देश आहे राज्यातील शासकीय वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांची रिक्त पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळून ती निवड मंडळांमार्फत भरण्याचा कालावधी वाढवण्यालाही मंत्रीमंडळानं मान्यता दिली

त्याचबरोबर पश्चिम बंगाल गुजरात झारखंड दिल्ली आणि पाँडेचेरी इथल्या कोरोना स्थितीबाबत काल आढावा घेण्यात आला हृदयरोग मध्मेह यासारखे जोखिमीचे आजार असलेल्या रुग्णांची आणि वृद्ध नागरिकांची अधिक दक्षता घ्यावी आणि प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक कराव्यात असं सांगत पुढील एक महिन्यासाठीच्या उपाययोजनांबाबतही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली गृह विलगीकरणात असलेल्यांवर लक्ष ठेवावं तसंच गरज पडल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करावं अशा सूचनाही केंद्रीय आरोग्य सचिवांनी केल्या आहेत

टेली आयसीय् राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी टेली आयसीयू यंत्रणा संपूर्ण राज्यात सुरू करण्याचा विचार असल्याचं सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितलं सोलापूर जालना आणि औरंगाबाद इथं टेली आयसीयूचं ऑनलाईन लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते मेड स्केप इंडियाच्या मदतीनं राज्यात सहा ठिकाणी टेली आयसीयू सुरू असून त्यांद्वारे रुग्णांना विविध तज्ञांचा सल्ला मिळत आहे अनेक ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक आणि अधिष्ठाता यांनी टेली आयसीयूचे काम उत्कृष्ट सुरू ठेवले आहे याचा अत्यवस्थ रुग्णांना लाभ होत आहे असं टोपे यांनी सांगितलं

ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पूणे फेसब्क पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पूणे आणि मराठी न्यूज पूणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर रब्बी हगाम राज्यात खरीप हंगामाच्या धर्तीवर यावर्षी प्रथमच आगामी रब्बी हंगाम नियोजनाची राज्यव्यापी बैठक कृषिमंत्री दादाजी भूसे यांनी काल घेतली

या हंगामात ज्वारी हरभरा गहू मका कांदा आणि भाजीपाला ही प्रमुख पिकं घेतली जातात

राष्ट्रीय पोषण महिना पोषण अभियानातील तिसरा राष्ट्रीय पोषण महिना यंदा देशभर साजरा करण्यात येत आहे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाईन पद्धतीनं कार्यक्रम होणार आहेत लहान मुलं आणि महिला यांच्यातील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी हा पोषण महिना साजरा करण्यात येतो

यादृष्टीनं साखर आयुक्त कार्यालयानं स्वतंत्र नियमावली तयार केली असून कामगारांची आरोग्य तपासणी आणि औषधोपचाराची संपूर्ण जबाबदारी कारखान्यांची राहील असं स्पष्ट करण्यात आलं आहे कामगारांना नियमित मास्क आणि सॅनिटायझर प्रवण्याबरोबरच कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्या कामगारांच्या विलगीकरणाची व्यवस्था कारखान्यांनीच करायची आहे मातोश्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वैयक्तिक निवासस्थान असलेल्या मातोश्री इथ दाऊद टोळीचा हस्तक असल्याचं सांगत काल एक निनावी फोन आला होता मात्र त्यानं मातोश्री उडवण्याबाबत धमकी दिलेली नाही असं परीवहन मंत्री अनिल परब यांनी काल सांगितलं या कॉलबाबत पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून पोलीस याचा सखोल तपास करत आहेत असंही ते म्हणाले

दारिद्रय रेषेखालील जनतेसाठी विविध योजना अस्तित्वात आहेत मात्र काही तांत्रिक बाबींम्ळे या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळत नसल्याची बाब केंद्रे यांनी निदर्शनास आणून दिली

यतीन प्जारी यांनी दिली वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत आहे अशा दिव्यांग व्यक्तिंच्या बँक खात्यांमध्ये मदतीची रक्कम परस्पर जमा करण्यात आली बुलडाणा हवामान अनुकूल कृषी पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने ब्लडाणा जिल्ह्यात पोकरायोजना राबवली जात आहे

बीड बीड जिल्ह्यातला स्त्रीभ्रूण हत्येतला दोषी डॉक्टर सुदाम मुंडे याला काल पुन्हा अटक करण्यात आली असून त्याच्या मूलीच्या नावावर असलेल्या दवाखान्यातून काही बेकायदेशीर साहित्य महसूल पोलीस आणि आरोग्य विभागानं काल पहाटे जप्त केलं

सुदाम मुंडे गेल्या सहा महिन्यांपासून जामिनावर आहे

तलाख ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं पत्नीला तोंडी तलाख दिल्याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं मुस्लीम महिला विवाह अधिकार कायद्यानुसार त्याच्या पत्नीने तक्रार दाखल केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजक्मार शिंदे यांनी दिली

रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात देवरूखजवळ कासारकोळवण इथं बावनदीमध्ये पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली काल द्पारी दोघांचेही मृतदेह सापडले

तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव काठोकाठ भरले आहेत

त्यामुळे मुंबईकरांची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे पाऊस पुणे शहर आणि परिसरात काल संध्याकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली

यामध्ये कोणी जखमी झाले नसल्याचं अग्निशमन विभागाने सांगितलं

वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे मका ऊस बाजरी पिकांचं नुकसान झालं आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार